खुल्या बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे आयात केलेल्या कांद्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीट करून सांगितलं

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नागरीकत्व सुधारणा विधेयकाला मंजूरी दिली लोकसभा तसंच राज्य विधानसभांमधे अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीसंबंधी आरक्षणाला दहा वर्षांची मुदत वाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णायांची माहिती पत्रकारांना दिली

एस एन एल आणि एम टी एन एल या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे

याकंपन्यांच्या कर्मचा यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि या उपक्रमांना फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असं ते म्हणाले

एस एन एल

रेल्वे मंत्रालयानं सुरू केलेल्या योग्य खाद्य पदार्थ स्थानक मोहिमेत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक आरोग्यपूर्ण खाद्य पदार्थ देणारं देशातलं पहिलं स्थानक ठरलं आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं गेल्या वर्षी सुरू केलेल्या ते राईट डिया मोहिमेचा भाग असलेल्या या मोहिमेत अन्न पदार्थांची स्वच्छता आणि सुरक्षितता या मानकांची योग्य रीतीनं पूर्तता केल्याबद्दल मुंबई सेंट्रल स्थानकाला प्राधिकरणानं नुकतंच चार तारांकित प्रमाणपत्र प्रदान केलं

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा फुले स्मृतिदिन निमित्ताने अकोल्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेची व्याख्यानमाला आजपासून सुरू होत आहे या तीनदिवसीय व्याख्यानमालेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती लोकशाही समोरील आव्हाने आणि दिशा आणि भारतीय संविधान आणि बहुजन समाज या विषयांवर तज्ञांची व्याख्यानं होणार आहेत अकोला शहरातल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाच्या पथकात दोन अत्याधूनिक वाहने दाखल झाली आहेत या वाहनांमधली फिक्स टेबल स्पीडगन मशीन तसंच ड्रंक अँड ड्राव्हि मशीन वेगवान वाहनांचा वेध घेऊन त्यावरच्या कारवाईला मदत करतील तर या वाहनातल्या जीपीआरएस कनेक्टिव्हिटीमुळे वाहतूकीवर लक्ष ठेवणंही शक्य होईल अशी माहिती वाहतूक विभागाने दिली

ही माहिती आर्थिक मदतीसाठी शासनाकडे पाठविण्यात आल्याचं जिल्हाधिकारी देसाई यांनी नमूद केलं

या अधिवेशनाला राज्यातून दीड हजारावर प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली